मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडला मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईला आजही पावसानं झोडपलं कुर्ला शीव आणि दादर परिसरात काही ठिकाणी पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबई महानगर क्षेत्रातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर केली संततधार पावसाच्या पार्क्षभूमीवर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या गुणवत्ता यादीतले प्रवेश घेण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ दिल्याचं शालेय शिक्षण सहसचिव सुवर्णा खरात यांनी कळवलं आहे त्यानुसार उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येतील

आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे रायगड जिल्हयात आज सकाळ पासूनच सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातल्या सर्व नद्या दुथडी भरुन वाहत आहेत उरण तालुक्यात केगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत काठेआळी इथं एका तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाला मीरारोड नालासोपारा आणि वसई या भागात पावसाचा फटका जास्त बसला आहे नालासोपारा रेल्वेमार्गावर सकाळी काही ठिकाणी रुळांवर पाणी साचलं होतं

ठाणे शहर आणि जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं उल्हानगरमध्येही मुसळधार पाऊस पडला वालधुनी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीच्या पुराचं पाणी रहिवासी भागात शिरलं

समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या खाडी किनाऱ्यालगतच्या नदी तसेच किनाऱ्यालगतच्या सखल भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनानं अतिवृष्टी संदर्भात सूचना दिल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून पुणे परिसरात दमदार पाऊस सुरु असल्यामुळे जिल्ह्यातल्या धरणाची पाणी पातळी वाढत आहे

यवतमाळ जिल्ह्यात वणी मारेगाव आणि पुसद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे संततधार पावसामुळे वणी शहरवासीयांसाठी जीवनदायिनी असलेली निर्गुंडा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे तर तेजापूर गावाला पैनगंगा नदीला आलेल्या पुरानं वेढा घातला आहे

तेजापूर ते कोरपणा जोडणारा ग्रामस्थांनी बांधलेला श्रमसेतू पुराच्या पाण्यात बाधित झाला असून हा मार्ग बद पडला आहे मारेगाव तालुक्यातील बामर्डा गावाचा देखील संपर्क तुटला आहे गावाला जोडणारा पूल खचल्यानं पाणी गावात शिरलं आहे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आहे नुकसानग्रस्त धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही मात्र सरकार खोटी जाहिरातबाजी करत आहे असा आरोप करत विधानपरिषदेत आजही विरोधक आक्रमक झाले त्यावरून झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता

मात्र सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला

गेल्या दोन दिवसात राज्यात पावसानं कहर केला असून येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे याबाबत शिवसेनेच्या नीलम गो हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारनं गंभीर दखल घेण्याची मागणी केली याला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारनं खबरदारी घेतली असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं आक्षासन दिलं

देह आळंदीहन निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेक्षर महाराजांच्या पालख्या प्ण्यातल्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आज मार्गस्थ झाल्या संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोरला मुक्कामी पोहोचेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड मुक्कामी असेल

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश दिपक मिश्रा आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती फाशीच्या शिक्षेचा पुर्नविचार करणारी याचिका मुकेश पवन गुप्ता आणि विनय शर्मा या दोषींनी दाखल केली होती चौथा दोषी अक्षयकुमार सिंग याने पुनर्विचार याचिका दाखल केली नव्हती सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्व दोषींना विस्तारपूर्वक ऐकलं गेलं होतं मात्र ते पुनर्विचारला कोणताच आधार दर्शवू शकले नाही तसचं फाशीच्या शिक्षेच्या निर्णयातील त्रटी पण दाखवण्यात ते असमर्थ राहिले दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम राहणार हे ही न्यायालयाने स्पष्ट केले

ऊर्जा भांडवली वस्तू वीज आणि बँकींग क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत राहिले राज्य शासनानं गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानतंत्र कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यतपासणी आणि सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची निवड केली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची पुनर्रचना करायला शासनानं मंजूरी दिली आहे

आकाशवाणी सोलापूर केंद्राचे माजी कार्यक्रम अधिकारी गोरख शिवशरण यांचं आज पहाटे सोलापूर इथं दीर्घ आजारानं निधन झालं पुणे सोलापूर आणि उस्मानाबाद केंद्रांवर त्यांनी सेवा बजावली होती सोलापूर केंद्रावर अनेक कार्यक्रमांव्रारे असंख्य कलाकार त्यांनी जोडले होते त्यांच्यावर आज दुपारी सोलापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला

याकाळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे